मुंबईत ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासह अशोक लवासा आणि सुशील चंद्र या निवडणूक आयुकांनी आज महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं

राज्यविधानसभा निवडणुकीच्य निमित्तानं एका विशेष टपाल तिकिटांचं आणि कव्हरचं प्रकाशन त्यांच्याहस्ते झालं

शिवसेनेनं केलेल्या मागणीला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंप्रेस पक्षानही पाठिंबा दिला दिवाळीत नागरिक बाहेरगावी जात असल्यामुळे निवडणूक दिवाळीपूर्वी घेण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसनं केली

मात्र अद्याप हे सगळे मतदार वगळले गेले नाहीत अशी माहिती प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी आयोगाला दिली

राष्ट्रवादी काँप्रेसने आगामी निवडणुकीत तरूणांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली असल्याचं पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं ते आज बीड इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते पवार म्हणाले की सच्चा कार्यकर्ता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे आता तरूणांना या निवडणुकीत संधी दिली आहे बीड परळीमाजलगाव केज आणि गेवराई मतदारसंघातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं त्यांनी जाहीर केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रा आज अखेरच्या चरणात नाशिक येथे पोहोचली आहे आज सायंकाळी नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह सुमारे पाच हजार दुचाकी स्वार यात सहभागी झाले सिडको मार्गे मोटारसायकल रॅली गोल्फ क्लब येथे आल्या नंतर त्र्यंबक नाका येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू झाला नंतर मुसळधार पावसामुळे यात्रेत व्यत्यय आला

उमेदवारांची यादी निश्वित करण्यासाठी पक्षाच्या छाननी समितीची बैठक आज नवी दिल्लीत झाली त्यानंतर थोरात यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजूरी दिली

अलमट्टी धरणाची उंची कमी करून त्यातल्या पाणीसाठ्याबाबत निर्बंध घालण्याची मागणी होत आहे यासंदर्भात उद्या मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी आणि तज्ञांची बैठक होणार आहे कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाचं बांधकाम त्याची उंची वाढवण्याचा प्रस्ताव याबाबत कर्नाटकानं महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशाशी समन्वय केलेला नाही कोयना वारणासह इतर धरणातून विसर्ग होतो त्यामुळे अलमट्टी धरण लगेच भरतं

मुंबईत उद्या होणाऱ्या तज्ञांच्या बैठकीत अलमट्टी धरणातल्या पाण्याची साठवण विसर्ग आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला रेल्वेच्या उत्पन्नात वाढ केल्याबद्दल हा बोनस जाहीर करण्यात आला असून सूमारे अकरा लाख कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळेल अशी माहिती माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना दिली

इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या उत्पादन आयात वितरण आणि विक्रीला बंदी घालणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूरी दिली तरुणांवर होणारा इ सिगारेटचा द्रष्परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं

भारतीय टपाल विभाग बोस्नीया हर्जेगोविना ब्राझील इक्वेडोर कझाकस्तान लीथूआनिया आणि उत्तर मॅसेडोनिया या देशांसाठी ई एम एस ही आंतरराष्ट्रीय जलद टपाल सेवा सुरु करणार आहे या सेवेद्वारे कागदपत्रं तसंच वस्तू वेगानं पाठवणं शक्य होणार आहे ही सुविधा देशातल्या प्रमुख टपाल कार्यालयात उपलब्ध होणार असून पाठवलेल्या सामानाच्या बटवडयाची स्थिती इंटरनेट द्वारे ग्राहकांना कळणार आहे अशी माहिती सरकारी प्रसिद्धी पत्रकात देण्यात आलीय

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर थोडा कमी झाल्यामुळे ऊर्जा धातू या उद्योगां मधले समभाग वधारल्यामुळे निर्देशांकात वाढ झाली असं बाजार विश्लेषकांचं मत आहे भटक्या जाती आणि जमातींच्या विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात यावी या मागणीसाठी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आलं आहे

यावेळी शासन निर्णया नुसार भटक्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिष्यवृती देण्यात यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली सोलापूर शहरातील अनेक भागात आज दमदार पावसाने हजेरी लावली सोलापूर जिल्हा दृष्काळाच्या छायेत असताना आज झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे जिल्ह्यात खरिप आणि रब्बी हंगाम वाया गेला आहे येणाऱ्या पावसाने किमान जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटेल अशी अपेक्षा आहे जून जूलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत देशासह राज्य आणि मुंबईला झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या प्रवासादरम्यानही रौद्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे उद्यापासून उत्तर भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत असून मुंबई ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागानं दिला आहे रायगड आणि पूणे जिल्ह्यात तूरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल